लोकसभेत संमत लॉकडाऊन कालावधीत देशातल्या आरोग्य सुविधा वाढवण्यात आल्याची केंद्रसरकारची लोकसभेत माहिती कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी विशेष अभियान सुरु कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात शेतक यांची आंदोलनं भारत आपल्या सीमावर्ती भागातील वर्तमान मुद्द्यांवर शांततापूर्ण मार्गाने चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रतिबद्ध आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत सांगितलं परस्पर सन्मान आणि संवेदनशीलता हेच शेजारील राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध राखण्यासाठी आधार असल्याचंही त्यांनी सांगितलं लोकसभेत आज राजनाथ सिंह बोलत होते सरकार सद्यस्थितीवर तोडगा काढण्यावर गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलं वास्तविक नियंत्रण रेषेचा दोन्ही बाजूनी सन्मान केला पाहिजे तसंच कोणाही एकानं एकतर्फी कारवाई करुन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असंही ते म्हणाले भारत आणि चीन यांच्यात झालेले सर्व करार संपूर्णपणे अंमलात आणलं पाहिजेत असंही ते म्हणाले खराब हवामानात खूप उंचावरील स्थांनावर सेवा बजावत असलेल्या सशस्व दलाच्या सैनिकांसाठी एक प्रस्तावही संमत केला पाहिजे असंही त्यांनी सदनात सांगितलं भारतीय सैन्य सीमेवर उत्पन्न झालेल्या परिस्थितीशी सामना करायला तयार आहे असंही ते म्हणाले दरम्यान काँग्रेसच्या सदस्यांनी भारत चीन सीमा प्रशांवर चर्चेची मागणी करत सदनातून सभा त्याग केला

आता सुधारित विधेयकाद्वारे ही वेतन कपात लागू राहणार आहे देशातल्या आरोग्य सुविधांच्या अतिरिक्त विकासासाठी लॉकडाऊन कालावधीची मदत झाली असं सरकारनं स्पष्ट केलं आहे

तसंच संक्रमण वाढीचा वेग नियंत्रित ठेवता आला असं सरकारनं लोकसभेत लिखित उत्तराद्वारे स्पष्ट केलंय

राज्यात सिटीस्क्री चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागानं चार सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली यासंदर्भातला शासन निर्णयदेखील आज जारी करण्यात आला कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कन्न चाचणीची देखील आवश्यकता भासते खासगी रुग्णालयं तसंच सिटीस्क्त्व केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं या चाचण्यांचे दर निश्वित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं

सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ अनघा जोशी जे

रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य असून आरोग्य समितीचे संचालक या समितीत सदस्य सचिव आहेत चाचण्यांचे दर निश्वित करण्यासाठी ही समिती खासगी रुग्णालयं आणि एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन अहवाल सादर करणार आहे भाजपा खासदार उमेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यावर केलेल्या कथित हल्ल्याची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत हे प्रकरण चार वर्षापूर्वीचं असून त्यावेळी उमेश पाटील हे आमदार होते पण तेंव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता

चित्रपटगृहाच्या माध्यमातून देशभरात हजारो रोजगार पुरवले जातात मात्र गेले सहा महिने चित्रपटगृह बंद असल्यामुळे या क्षेत्राचे अंदाजे नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सरकारनं चित्रपटगृह तात्काळ सुरु करायला परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय मल्टिप्लेक्स संघटनेनं केली आहे हे क्षेत्र दोन लाख लोकांना थेट तर त्याहून अधिक व्यक्तींना अप्रत्यक्ष रोजगार पुरवते असं संघटनेनं म्हटलं आहे देशभरातल्या करोडो लोकांचं मनोरंजन करणारं हे क्षेत्र गेली सहा महिने बंद असल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान तर झालच आहे मात्र आता त्यातील अनेक रोजगार धोक्यात आले आहेत हे लक्षात घेऊन सरकारनं सिनेमागृह सुरु करावेत अशी मागणी समाजमाध्यमावर तसंच वृत्तपत्राच्या माध्यमातून अनलॉक सिनेमा सेव जॉब्स या इध्येटिद्विरे केली आहे देशात मॉल्स विमानसेवा रेल्वे हॉटेल्स तसंच व्यायामशाळा अनलॉक डियाअंतर्गत टप्याटप्यानं सुरु झाली आहेत कोरोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन ही सेवा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुधारित याचिकेत मुंबई महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे कंगनाच्या पाली हिल श्वेल्या कार्यालयाचं बेकायदेशीर बांधकाम तोडण्याची कारवाई पालिकेनं केली होती त्या विरोधात तिनं ही याचिका दाखल केली आहे

जालना नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फातेमा सय्यद अन्सारी यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं पिठासीन अधिकारी संदीपान सानप यांनी जाहीर केलं शिवसेनेच्या कोट्यातून रिक्त असलेल्या एका स्वीकृत सदस्यपदी आत्मानंद भक्त यांची निवड करण्यात आली आहे कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम एक शस्त्र ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले राज्यातील संरपंचासमवेत आयोजित ऑनलाईन मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेची सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री बाळासाहेब थोरात राजेश टोपे हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी तपासणी करण्यात येणार आहे कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावं लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे यासाठी ही मोहिम महत्वाची असून लोकप्रतिनिधी प्रशासन यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत ते पोहचायचे आहे हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून भविष्यात येणाऱ्या विर महामारींच्या संकटांसाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहिम करणार आहे असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव या अभियानाला सुरुवात केली

त्यासाठी गाव निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच या मोहिमेत स्वयंस्फुर्तीनं स्वयंसेवी संस्था मंडळानी सहभाग नोदंवावाअसं अवाहन प्रशासना तर्फे करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यातही जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत मोहिमेला आज सुरुवात करण्यात आली

परभणी जिल्ह्यातही स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधीच्या सहभागानं ही मोहिम राबवायला सुरुवात झाली आहे कांदा निर्यात बंदीच्या केंद्रसरकारच्या निर्णयावर राज्यभरातल्या शेतक यांकडून तीव्र विरोध होत आहे नाशिक जिल्ह्यात ठीकठिकाणी कांदा उतपादक शेतकऱ्यांनी आंदोलन केली

त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

जिल्ह्यातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घसरण झाली असून संतप्त शेतक यांनी लिलाव बंद पाडले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप जगताप यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना कांदे भेट देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी कांदे जप्त केले अकोला श्वे शेतकरी संघटनेनं महामार्गावर कांदा जाळून निषेध व्यक्त करत निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे निर्यात होणा या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे मात्र केंद्रसरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून असलेल्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना करुन दिली शरद पवार यांनी आज पियूष गोयल यांची भेट घेऊन राज्यातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली तसंच निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा अशी विनंती केली यासंदर्भात वाणिज्य अर्थ तसंच ग्राहक संरक्षण या तीन्ही मंत्रालयांशी चर्चा करुन पुर्ननिर्णय घेऊ असं आश्वासन पवार यांना दिलं आहे दरम्यान कांदा निर्यात बंदीचा निर्णय अन्यायकारक असून निर्यातबंदी तात्काळ उठवा अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केली आहे दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ भारती पवार तसंच माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांनी दिल्ली धिं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना निवेदन देऊन निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली

बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे तिर देशांमधल्या रुग्णसंख्येचा अभ्यास करून केलेल्या उपाय योजनांमुळे कोविड संसर्गाची व्याप्ती आणि मृत्युदर कमी ठेवण्यात देशाला यश मिळालं आहे असंही ते म्हणाले

माजी कसोटी क्रिकेटपटू आणि महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेट कर्णधार सदाशिव रावजी पाटील तथा एस आर पाटील यांचं आज कोल्हापुरात वर्षी निधन झालं

महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषवलं होतं ठाणे महापालिकेच्या घोडबंदर विभागातील जलवाहिन्याच्या कामासाठी स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीप्रवठा चोवीस तास बंद राहणार आहे येत्या शुक्रवारी सकाळी नऊ ते शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत या विभागात पाणीपुरवठा बंद राहील त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करुन पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी चारवाजेच्या सुमारास पावसानं हजेरी लावली बदनापूर जालना आणि अंबड तालुक्यातल्या काही भागात जोरदार पाऊस झाला गडचिरोली जिल्ह्यात स्वच्छ वातावरण असून पाऊस नाही नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील मन्याड नदीला पूर आला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मांजरा नदी भरुन वाहू लागली आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे मासोळी धरण कालपासून तुडूंब भरुन वाहत आहे त्यामुळे गंगाखेड शहराचा पाण्याचा प्रश्न मिट्र शकणार आहे कोविड प्रतिबंधात्मक आदेशांचं पालन न केल्यामुळे ठाण्यातल्या आठ द्कानांना स्थानिक प्रशासनानं टाळं ठोकलं आहे ठाणे शहरातल्या नौपाडा तलावपाळी परिसरात वेळेनंतरही दुकानं उघडी ठेवल्यामुळं तसंच सुरक्षित अंतराचा नियम न पाळल्यामुळं ही कारवाई केल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली